राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल आज सकाळी अकरा वाजता संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करतील त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करतील

दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा अकरा फेब्रवारीपर्यंत चालणार असून द्रसरा टप्पा दोन मार्च ते तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे

पवार यांनी काल औरंगाबाद इथं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या बैठका घेऊन आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप आराखड्यांना मंजूरी दिली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जनतेचा पैसा वाया न जाता तो योग्य ठिकाणी उपयोगात आला पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं ते म्हणाले तज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं ही योजना पुन्हा एकदा तपासायची गरज आहे कारण ही योजना वायबल नाहीये जी काही वीज लागेल त्या विजेचे बिल काही हजार कोटी रुपये दरवर्षी त्या ठिकाणी येणारे असा एक मतप्रवाह आहे त्याकरता थोडासा मी माहिती घेऊन आम्हाला वाटलं की बाबा हे खरोखरीच शंभर टक्के यशस्वी तर पुढे पण जायला आमची काही कूणाची ना नाही राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केल मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याला काल पवार यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या घेतलेल्या बैठकीत मंजुरी दिली

या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या ऑरिक सिटीची पाहणी केली ऑरिकच्या एकूण परिसराचं नकाशाद्वारे त्यांनी निरीक्षण केलं वीज रस्ते पाणी व्यवस्थापन शालेय आरोग्य आदी सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं ऑरिकमध्ये येणाऱ्या कंपन्यांसाठी आवश्यक प्रशिक्षित मन्ष्यबळ इथंच निर्माण करण्यावर भर देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली

नितीन राऊत यांनी दिली ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते

यामुळे आजपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत

सुरुवातीच्या काळात त्यांनी प्णे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली त्यानंतर काही काळ त्यांनी स्त्री या मासिकात सहायक संपादक म्हणून काम केलं

या मासिकाद्वारे स्त्रियांचे विश्व उलगडत विद्या बाळ यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत प्रबोधन केलं त्यांच्या पार्थिवावर प्ण्यातल्या वैकंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

काल हज हाऊस संदर्भात मलिक यांनी आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते

कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य प्रस्कार नांदेडचे कवी डॉ दिनकर मनवर यांना दिला जाणार असल्याचं परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल जाहीर केलं

भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता हा सामना सुरू होईल पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत तीन शून्य अशा फरकानं आघाडीवर आहे

मनोरंजनाच्या विविध साहित्यांसह मीना बाजार विविध मिठाईची द्कानं उभारण्यात आली आहेत या उरूसाला राज्य आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात

असं टपाल खात्याच्या बीड विभागाचे डाक अधिक्षकांनी कळवलं आहे या खात्याचा उपयोग पिक विमा योजना कृषी सन्मान योजना मातृत्व वंदना योजना रोजगार हमी योजना निराधार योजना तसंच विद्यार्थ्यांना शिष्यवृतीसाठी आणि इतर योजनांसाठी करता येईल

यानिमित्तानं काल पैठण इथं नागघाटावर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचं पठण कीर्तन भजन आदी कार्यक्रमात नागरिक भक्तिभावानं सहभागी झाले

आरोग्य सेवा सहाय्यक संचालक कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

या कार्यालयात पीक विम्याबाबत चौकशी करायला गेले असतांना कोणीही अधिकारी न भेटल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे